रायगड जिल्ह्यात तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव नाही पाऊस मुंबई पुण्यासह राज्याच्या बहृतांश भागात काल पावसानं जोरदार हजेरी लावली मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय रेल्वे वाहतूक मंदावली होती ठाणे नवी मुंबई पालघर तसंच कोकणातही काल चांगला पाऊस झाला कोकणात भात पेरणीसाठी शेतकरी वरुण राजाची आतुरतेनं वाट पाहत होता या पावसाने भात पेरणीच्या कामाला वेग येणार आहे पूण्यातही कालपासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे सखल भागात पाणी साचून रस्ते जलमय झाले होते अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरातही मान्सूनचं जोरदार आगमन झालं असून पश्चिम महाराष्ट्रात इतरत्र तसंच विदर्भ आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी काल मुसळधार पाऊस झाला जालना आणि अकोला जिल्ह्यात पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे यवतमाळच्या कोसदनी घाटात अतिवृष्टीमुळे रस्ता वाहून गेल्याने नागपूर तुळजापूर राज्य महामार्गावरची वाहतूक काल ठप्प झाली होती

पृण्यात कोंढवा इथं काल मध्यरात्री झोपड्यांवर सीमा भिंत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला तर इतस्त्र वीज पडून आणि विजेच्या धक्क्यामुळे एकंदर नऊ जणांचा मृत्यू झाला अकोला जिल्ह्यातल्या बोराळा इथं दोन मुंबईत तीन नाशिकमध्ये दोन वाशीम मध्ये एक तर पालघरमध्ये एका आठ वर्षाच्या मुलाचा वीज पडून मृत्यू झाला रेल्वे रद्य म्रसळधार पावसामुळं आज आणि उद्या सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेस भूसावळ मुंबई पॅसेंजर आणि पुणे पनवेल पॅसेंजर या गाड्या रद्य करण्यात आल्या आहेत मुंबई भुसावळ पॅसेंजर उद्या आणि परवा रद्य केली असून भुसावळ पुणे एक्सप्रेस या गाडीचा मार्ग आज आणि उद्या बदलण्यात आला असून ही गाडी दोंड मनमाड मार्गे धावेल

केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागानं नुकतीच स्टार्टअप उद्योगांची राज्यनिहाय यादी जाहीर केली त्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे या योजनेतर्गत राज्यामध्ये स्टार्टअप उद्योगात झालेल्या वैकल्पिक गुंतवणुकीतही महाराष्ट्रानं आघाडी घेत देशात द्सरा क्रमांक मिळवला आहे

विधान परिषद विधान परिषदेत धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून कालही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्यामुळे कामकाज सुरुवातीला दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा होऊ नये यासाठी सत्तारुढ भाजप आणि शिवसेनेचे सदस्य जाणीवपूर्वक गोंधळ करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला

तत्पूर्वी झालेल्या कामकाजात शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी आणि मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकल्या पाहिजेत या मागणीचा सुर काल विधानपरिषदेत उमटला मराठी भाषेसंदर्भातल्या मागण्यांसाठी राष्ट्वादी काँप्रेसचे हेमंत टकले आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली रायगड जिल्ह्यात तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाच्या विचाराधीन नाही असं उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काल विधानपरिषदेत लेखी उत्तरात स्पष्ट केलं नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रायगड मध्ये उभारण्याचा सरकारचा विचार आहे का या प्रशाला देसाई यांनी उत्तर दिलं

राज्यात अंमली पदार्थ सेवनाचं प्रमाण वाढत असल्याची कबूली गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी या चर्चेला उत्तर देताना दिली गेल्या वर्षभरात एक हजार कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ संबंधित विभागानं जप्त केल्याचंही त्यांनी सांगितलं विधानसभातरूंग राज्यात कारागृहांमधल्या कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता यवतमाळ गोंदिया आणि अहमदनगर इथं तीन नवीन कारागृहं उभारण्याचा प्रस्ताव असल्याचं गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी काल विधानसभेत सांगितलं आषाढी वारी आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम आटोपून काल सकाळी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधी कडून पृण्यात दोन दिवसांचा पाहणचार घेऊन ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी काल पुणेकरांचा निरोप घेतला माऊलींची पालखी पहाटे सोलापूर रस्त्यावरून निघाली पाठोपाठ तुकोबांची पालखीही त्याच मार्गाने निघाली

पूढे हा प्रेसरचा विसावा घेऊन माऊलींची पालखी फुरसंगी मार्गे निघाली तर तुकोबांची पालखी मांजरीमार्गे लोणी काळभोरच्या मुक्कामी पोचली पावसाच्या हलक्या सरीमुळे वारकऱ्यांचा उत्साह यावेळी द्विगुणित झाला होता ज्ञानोबा माऊलींच्या वारीत अत्यंत अवघ मानला जाणारा दिवेघाटाचा टप्पा काल पालखीनं सहज पार केला त्यावेळी घाटात विहंगम द्रश्य निर्माण झालं होतं

दिंदी अहमदनगर देवगडच्या दत्त देवस्थानच्या दिंडीचं काल अहमदनगर इथं आगमन झालं

व्याजदर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी यासह विविध अल्पबचत योजनांवरील व्याजदरात केंद्र सरकारनं एक दशांश टक्क्यांची कपात केली आहे जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी व्याजदरात ही कपात करण्यात आली असल्याचं केंद्रीय वित्त विभागानं एका निवेदनाद्वारे कळवलं आहे हळद वायदे बाजारातील हळदीच्या ऑनलाईन व्यापाराला काल सांगलीतून प्रारंभ करण्यात आला ऑनलाइन व्यापारामुळे हळदीची मागणी वाढणार असून शेतक यांना हळदीचं जादा उत्पादन घ्यावं लागेल असं मत वायदे बाजाराचे कार्यकारी संचालक आशिषकुमार चौहान यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केलं

कोल्हापर कोल्हाप्रच्या महापोरपदी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉप्रेसच्या माधवी गवंडी यांची काल निवड झाली विरोधी भाजपा ताराराणी आघाडीनं महापौर पदासाठी अर्ज दाखल न केल्यामुळे गवंडी यांची निवड बिनविरोध झाली नाशिक नाशिक शहरात उद्या पासून एकवेळ पाणी पुरवठा आणि दर गुरुवारी कोरडा दिन पाळण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे महापौर रंजना भानसी आणि आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली शहराला पाणी प्रवठा करणाऱ्या गंगाप्र धरणात प्रेसं पाणी नसल्याने महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे

कर्ज वाटपाचं प्रमाण कमी असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना कर्ज वाटपाची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत

आज हेडिंग्ले इथं पाकिस्तान आणि अफगणिस्तान यांच्यात सामना होईल तर संध्याकाळी न्यूजीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होईल

हवामान यंदाच्या मोसमात राज्यात काल पहिल्यंदा पावसानं दमदार आणि सार्वत्रिक हजेरी लावली हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजही कोकणात सर्वत्र आणि राज्याच्या इतर भागात बहृतांश ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे कोकणात काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे